बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा निर्णय

मुख्यमंत्र्यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या न्कसानीची पाहणी केली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

आपण इकडे पाहणी दौरे करत असताना नुकसान भरपाईबाबत मंत्रालयात विचार विनिमय सुरू आहे विमा कंपन्यांशी देखील बोलणं सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं केंद्राकडून वस्तू आणि सेवा कराची थकबाकी येणं बाकी आहे ही रक्कम वेळेवर मिळाली असती तर नुकसानग्रस्तांना लगेच मदत जाहीर करता आली असती असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सकाळी तुळजापूर तालुक्यातल्या अपसिंगा कामठा आणि कात्री परिसरातल्या अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्राची पाहणी केली कात्री इथं गावाच्या शेजारुन वाहणाऱ्या नदीला पाणी आल्यामुळे नुकसान झालेल्या शेतीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली शेतकऱ्यांनी धीर सोडू नये सरकार त्यांच्या पाठीशी आहे असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला काटगाव इथं घराचं नुकसान झालेल्या एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तसंच पश्धन वाहून गेलेल्या शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला त्यानंतर त्यांनी तुळजापूर इथं अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक घेतली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आमदार ज्ञानराज चौगूले यावेळी उपस्थित होते

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते गेले तीन दिवस आपण नऊ जिल्ह्यात पाहणी केली शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून मराठवाड्यातली परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचं फडणवीस म्हणाले

अतिवृष्टीचं हे संकट पाहता बँकांकडून कर्ज वसुलीसाठी होणारे तगादे सरकारने थांबवावे ऑफलाईन पद्धतीनेही विम्याचे अर्ज स्वीकारावे तात्काळ विम्याचे पैसे द्यावे आदी मागण्या फडणवीस यांनी यावेळी केल्या

अतिवृष्टीमुळे शेती तसंच शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं असताना सरकार मात्र मदत न करता टोलवा टोलवी करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली

अब्दुल सत्तार यांनी काल लातूर जिल्ह्यातल्या अतिव्रष्टीग्रस्त औसा तालुक्याचा दौरा करुन नुकसानीची पाहणी केली त्यानंतर ते बोलत होते

प्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सादर केला आपला पक्षाच्या नेत्यांवर वा पक्षावर जराही राग नाही आपण पक्षनेतृत्वावर कधीही टीका केली नाही असं सांगताना खडसे यांनी आपण फक्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं सांगितलं आपल्यासोबत एकही आमदार किंवा एकही खासदार नाही आपल्या स्नुषा खासदार रक्षा खडसे या भाजप सोडणार नाहीत त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत असं खडसे यांनी स्पष्ट केलं दरम्यान उद्या शुक्रवारी दुपारी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल मुंबईत दिली खडसे यांचं आपण पक्षात स्वागत करतो त्यांचे अनेक समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत त्यांनाही काही दिवसांत पक्षात प्रवेश दिला जाईल असंही पाटील यांनी स्पष्ट केल

खडसेंना आपल्याबद्दल काही तक्रारी असल्यास त्यांनी पक्षाच्या वरीष्ठांकडे तक्रार करायला पाहिजे होती असं ते म्हणाले या विषयावर आपण योग्य वेळी बोलू असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं

ते काल मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात खडसे यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करताना बोलत होते खडसे ज्या पक्षात जातील तिथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत असं ते म्हणाले खडसे यांचा राजीनामा आपल्याकडे आल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं

प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बस्वराज पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत निवेदन दिलं आहे

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं हा बोनस सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वी एकाच हप्त्यात दिला जाईल अशी माहिती जावडेकर यांनी दिली

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेपासून कोणत्याही कारणाने वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी चालू ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे पहिल्या आठवड्यात तांत्रिक अडचण आलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेची संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी दिली

तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांसह संपूर्ण परीक्षेचं वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

तावरजा मध्यम प्रकल्पाची उंची वाढवण्याबाबतच्या कामाच्या अंदाजपत्रकास लवकरात लवकर मंजूरी घ्यावी मांजरा प्रकल्पाची सिंचन कार्यक्षमता वाढवण्यासाठी कालव्याच्या खालील बाजूस बंद पाईपद्वारे सिंचन प्रस्तावित करावेत अशा सूचनाही आमदार देशमुख यांनी दिली

हे आंदोलन बेमुदत असून जोपर्यंत तहसीलदार शेवाळे यांची बदली होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याच संघटनेनं म्हटलं आहे

शहरातल्या अनेक सखल भागात तसंच रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहनधारकांची तारांबळ उडाली अनेक भागात घरांमध्येही पाणी शिरलं नाशिक जिल्ह्यातल्या निफाड इथं दोन गावात काल विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू झाला

पार्टीचे अध्यक्ष अंकुशराव पाटील होनाळीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन दिलं आहे

तौर यांनी भाजपाचे संघटनमंत्री म्हणून अनेक वर्षे काम करून त्याकाळात जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले राज्यात भाजप शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर त्यांनी काही काळ राज्य परिवहन महामंडळाच्या संचालकपदीही काम केलं होतं